येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो घरे खिसमस ट्री तसंच चांदण्यांच्या दिव्यांनी सजवतात चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केल्या जातात तसंच भेटवस्तूंच्या देवाण घेवाणीने हा सण साजरा करतात येशू खिस्त म्हणजे शांती सुसंवाद आणि आशेचं प्रतिक असून नाताळचा सण हा मानवी मूल्य परस्परांवरचा विक्वास आणि आशेचा सण आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाताळच्या शूभेच्छा संदेशात म्हटलं आहे नाताळ हा आनंदाचा सण असून लोकांना तो करुणा क्षमा आणि प्रेम या शाधत मूल्यांची जाणीव करुन देतो असं नायडू यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सुशासन दिवस आज साजरा केला जात आहे यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सदैव अटल ही वाजपेयी यांची समाधी आज देशाला अर्पण करण्यात येईल नवी दिल्लीत राजघाटाजवळ उभारलेल्या या समाधीत विविधतेत एकता या कल्पनेनुसार देशाच्या विविध भागातून मागवलेले दगड वापरले आहेत नऊ चौकोनांनी बनलेली ही समाधी कमळाच्या आकाराची असून मध्यभागी ज्योत तेवत आहे सामाजिक संपर्क माध्यमांचा गैरवापर थांबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमात सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

या निर्णयानंतर आक्षेपाई संदेश तसंच चित्रफिती कोणी प्रसुत केल्या हे शोधून काढणारी उपाययोजना कार्यान्वित करणं सामाजिक माध्यमांना बंधनकारक असणार आहे दरम्यान नागरिकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खासगीपण जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कराच्या दरात आणखी कपात होण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत

वीज वापराची मोजणी करणारी मापनयंत्रं म्हणजेच वीजमीटर आता प्रिपेड करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

यामुळे वितरण आणि वापरातलं वीजगळतीचं प्रमाण कमी होईल आणि ऊर्जा बचत होईल प्राहकांना पूर्ण महिन्याचं देयक भरण्याऐवजी वापराएवढं देयक भरण्याची सुविधा या स्मार्ट प्रीपेड वीजमापकांमुळे उपलब्ध होईल तसंच या मापकांच्या निर्मितीमुळे उद्योगक्षेत्रात रोजगार निर्माण होतील यवतमाळ जिल्ह्यात काल ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण ठार तर अन्य सहा जण जखमी झाले कळंब तालुक्यात चापर्डा गावाजवळ काल रात्री नऊच्या सुमाराला हा अपघात झाला जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालय आणि यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे